जम्मू काश्मीर आणि नक्षलग्रस्त राज्यांमध्ये तैनात सीआरपीएफ जवानांच्या विशेष भत्त्यामध्ये वाढ

इराणच्या चाबहार बंदरातून अफगाणिस्तानचा भारताशी व्यापार सुरु

देशोच्या सशस्त्र दलाच्या महान कामगिरीला अभिवादन करण्यासाठीची ही एक छोटीशी कृती असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी काल आकाशवाणीवरुन मन की बात या कार्यक्रमात सांगितलं स्मारक डिया गदआणि अमर जवान ज्योती यांच्या जवळच आहा ग्रा ठिकाणी भर्ष दद्यो यांना श्रेखा जवानांबाबत माहिती मिळवि त्यांना कृतज्ञता व्यक्त करता यक्त तसंच आणखी संशोधनही करता यक्ति

जम्मू काश्मीरच्या नागरिकांना विशेष अधिकार देणाऱ्या या तरतुदीला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या असून लौकरच त्यांची सुनावणी सुरु होईल त्यावेळी राज्यपालांच्या अधिपत्याखाली प्रशासन काहीही निवेदन देणार नाही नागरिकांनी अफवांवर विब्वास ठेवू नये असं आवाहन राज्यशासनाचे प्रवक्ते रोहित कंसाल यांनी काल जम्मूमधे वार्ताहर परिषदेत केलं जम्मू काश्मीर आणि नक्षलग्रस्त राज्यांमध्यत्तिनात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना मिळणा या जोखीम आणि प्रतिकूल स्थिती भत्त्यामध्यविढ करायचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयानं घस्तिता आह

या माहिमेत एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि लष्कराच्या एका जवानाला प्राण गमावावे लागले तर एका मेजरसह तिघे जण यात जखमी झाले त्यांच्यावर श्रीनगर इथल्या लष्करी रुग्णालयात उपचार सुरु आहेत संयुक्त सुरक्षा दलांनी राबवलेल्या एका शोध मोहिने दरम्यान ही चकमक झाली

आजपासून दोन दिवस चालणा या या चर्चासत्रामध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय अगक्रम या विषयावर बोलतील राजकारणाच्या पलीकडे राष्ट्रीय अग्रक्रमाची व्याख्या असा यावर्षीच्या या चर्चासत्राचा विषय आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ तसंच नितीन गडकरी रवी शंकर प्रसाद आणि पियुष गोयल या केंद्रीय मंत्र्यांचीही भाषणं या चर्चासत्रात होणार आहेत महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत सुरु होत आहे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

पंजाबमध्याचिन महत्त्वाच्या रस्त प्रिकल्पांची पायाभरणी आज केंद्रीय रस्तखिहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे

या प्रकल्पांमुळे सुरक्षित प्रवास पर्याज्ञात वाढ तसंच प्रवासाचा कालावधी कमी इत्यादी लाभ स्थानिकांना मिळणार असून रोजगार निर्मितीही होणार आहे अरुणाचल प्रदेश सरकारनं स्थायी रहिवासी प्रमाणपत्र देण्यावरुन उद्गवलेल्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे याबाबतची सरकारची भूमिका विशद करण्यासाठी सर्व जाती जमीतींच्या संघ जिंची बैठकही इतिनरमध्ये बोलावण्यात आली आहे स्थायी रहिवासी प्रमाणपत्रासंदर्भात कोणतीही कृती आता सरकार करणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे हिंसाचाराच्या कारणांची चौकशी करण्यासाठी आयुकांची नेमणूक करण्यात आली आहे राज्यातल्या जनतेला शांतता पाळण्याचं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे

भुवनध्रिच्या ताराबाई जतनीमधक्रिशल्य विकास संस्थखा मुख्य परीसराचं उद्वाटन काल प्रधान यांच्या हस्त झालं त्यावरी त झालत होत इजेदार शिक्षण आणि शैक्षणिक पायाभूत सुविधा याशिवाय उद्याच्या नव्या ओडिशाचं स्वप्नं अपूर्ण असल्याचं त हिणाल क्रौशल्य भारत कार्यक्रमाचा एक भाग म्हणून तस्तआणि वायू विभागातल्या सगळ्या सार्वजनिक क्षम्रीतल्या उपक्रमांडारा दिशाभरात कौशल्य विकास संस्था स्थापन करण्यात यघ्तीर आहत्त अशी माहिती प्रधान यांनी यावळी दिली